सध्या अस्तित्त्वात असलेली रुग्णालयं पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत मात्र संसर्गाच्या वाढत्या घटनांचा कल पाहता बालेवाडी क्रीडा संकुलाची निवड करण्यात आली आहे स्टेडियमला पूर्णपणे कुंपण असल्याने रुग्णांचं विलगीकरण करणं सोपं होईल असंही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं

खरेदी करताना सुरक्षित अंतर पाळलं जात नसल्याची बाब समोर आल्यानं हा निर्णय घेतल्याचं आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केलं गरज भासल्यास महापालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे प्रतिबंधित क्षेत्रात दूध आणि आणि भाज्यांचं वाटप करण्यात येईल असंही या आदेशात म्हटले आहे

पुण्यात हडपसर क्विं कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत उद्यापासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे या भागातल्या सुमारे एक लाख लोकांसाठी हा कर्फ्यू असणार आहे सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा निर्णय घेतल्याचं नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितलं पुणे महानगरपालिकेतर्फे ईमेलने जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देणे सुरू करण्यात आलं आहे महापालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली

नागरिकांनी महापालिका कार्यालयात गर्दी करण्याऐवजी ऑनलाउि सुविधेचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे कोरोनाचा झपाट्यानं प्रसार होणाऱ्या जिल्ह्यांचा समूह संसर्गाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र अभ्यास केला जाणार असून त्यात मुंबई आणि पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आर तर्फे एका वेगळ्या प्रणालीद्वारे हा अभ्यास केला जाणार आहे या शहरांत सध्या समूह संसर्गाची स्थिती निर्माण झाली असावी किंवा ही दोन्ही शहरं त्या मार्गावर असावीत अशी शंका आरोग्य विभागाकडूनही व्यक्त करण्यात येत आहे कोरोना साथीच्या नियंत्रणाची पुढील दिशा या निष्कर्षावरच अवलंबून राहणार आहे

सर्व नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी विमानतळावर करण्यात आली या नागरिकांना हॉटेल सदानंद रेजन्सी बालेवाडी म्हाळूंगे धिं विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे

या गोळ्यांमुळे त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद यांनी सांगितलं सकाळच्या वेळी घरच्या पाळीव कुत्र्यांना फिरायला बाहेर नेणाऱ्या काही पुणेकरांना पोलीस कारवाईला सामोरं जावं लागल्यानंतर आता एका पुणेकरानेच पोलिसांच्या या कृतीला आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे राज्य शासनाने त्याबद्दलच आपलं नेमकं धोरण ठरवावं असा आदेश न्यायालयाने दिला आहे त्याचबरोबर पाळीव प्राण्यांना उपचारासाठी डॉक्टरांकडे नेणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी अडवू नये अशा स्पष्ट सूचना न्यायालयानं दिल्या आहेत